माळशेज घाटात आज पहाटे दरड कोसळली खबरदारीचा उपाय म्हणून मुरबाड नगर महामार्गावरची दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णतः थांबवली आहे मुंबईसह नाशिक हिंगोली जालना सांगली नांदेड वाशीम उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू आहे नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले आहेत जिल्ह्यात दोन जण काल प्रात वाहन गेले मुदखेड तालुक्यातल्या मेंढका गावचा महाप्रामुळे संपर्क तुटला आहे या पावसामुळे परभणी शहरात सखल भागात पाणी शिरलं औरंगाबाद आणि जालना परिसरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे अहमदनगर जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली रात्री पासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे

रावेर तालुक्यातील पालजवळच्या सुकी नदीला पूर आला आहे वाशिम जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसानं संतत धार धरली असून पहाटेपर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता

माहिती कॉंप्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी काल पुण्यात बातमीदारांना ही माहिती दिली निवडणुकीपूर्वी दिलेली आक्षासनं सत्तेवर आल्यानंतर पूर्ण करण्यात भाजपला अपयश आलं याच्या निषेधार्थ ही यात्रा आहे कोल्हापूर इथून यात्रेला प्रारंभ होऊन सांगली सातारा सोलापूर आणि पूणे या पाच जिल्ह्यातून यात्रा मार्गक्रमण करेल असं ते म्हणाले सनातन संस्थेसंदर्भात राज्य सरकारन आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे ते काल प्ण्यात बातमीदारांशी बोलत होते विचारवतांच्या हत्या प्रकरणात या संस्थेशी संबंधित लोकांना झालेली अटक लक्षात घेता राज्य सरकारनं या संस्थेवर बंदी घालायला हवी असं ते म्हणाले इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा जलतरणपट् वीरधवल खाडे अंतिम फेरीत दाखल झाला आहे नेमबाजीत पुरूषांच्या दहा मीटर एयर पिस्टल प्रकारात सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा यांनीही अंतिम फेरीत धडक मारली आहे